राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी सारखीच राहिल्याच ते म्हणाले देशभरातल्या कालच्या मतदानाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून

गिरिराज सिंह एस

अहलुवालिया बाबुल सुप्रियो गजेन्द्र सिंह शेखावत पी

चौधरी सुदर्शन भगत डिंपल यादव उपेन्द्र कुशवाहा सुभाष भामरे यांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे

आता प्रतीक्षा राहील ती निकालाच्या दिवसाची आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे चौथ्या टप्प्यात राज्यात राजधानी मुंबईतल्या उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या सहा मतदार संघांसह पूणे जिल्ह्यातल्या मावळ आणि शिरूर तसंच पालघर भिवंडी कल्याण ठाणे नाशिक दिंडोरी शिर्डी धुळे आणि नंदुरबार या सतरा मतदार संघांमध्ये मतदान झालं

कालच्या निवडणूकीत उर्मिला मातोंडकर अमोल कोल्हे प्रिया दत्त मिलिंद देवरा पूनम महाजन पार्थ पवार गोपाळ शेट्टी श्रीरंग बारणे शिवाजीराव आढळराव पाटील हेमंत गोडसे अशा दिग्गज उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं काल मतदान झालेल्या शिरूर आणि मावळ मतदार संघातल्या मतदानाविषयीचा हा आढावा शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंहासाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही ठिकाणी थंडा तर काही ठिकाणी उत्साही प्रतिसाद मतदारांमध्ये पहावयास मिळाला विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आपापल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला सजाळी ऊन कमी असल्यानं वृद्ध अपंग महिलांनीही मतदानासाठी गर्दी केल्याचे दिसून आले शिरुरचे महायूतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी लांडेवाडी तर महाआघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी नारायणगाव येथील केंद्रात सह कुंटुंब मतदान केलं मावळ लोकसभा मतदारसंघात उन्हामुळे मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी थेरगाव इथं सहकुट्ंब मतदान केलं सकाळच्या सत्रात घाटा अलीकडच्या म्हणजेच पिंपरी चिंचवड ते तळेगावपर्यंत मतदारांचा विशेष उत्साह दिसून आला बहुतेक मतदारांनी सकाळच्या सत्रात आपले मतदान केलं उन्हापासून रक्षणासाठी काही ठिकाणी मांडवही उभारण्यात आला होता आकाशवाणी बातम्यांसाठी भुषण राजगुरु यांच्यासह संतोष गोगले पुणे राष्ट्रवादी काँप्रेसर्चे अध्यक्ष शरद पवार शिवसेना पक्ष प्रमुख उद्दव ठाकरे युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरे राधाकृष्ण विखेपाटील अभिनेत्री माधुरी दीक्षित रेखा अमिताब बच्चन हेमामालिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर गायिका आशा भोसले निवडणूक आयोगाचे दूत डॉ अनिल काकोडकर यांनी काल मुंबईत आपापल्या मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला राज्यात अनेक ठिकाणी सखी मतदान केंद्र तसंच दिव्यांग मतदान केंद्र तयार करण्यात आली होती काही मतदान केंद्रांवर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते तर काही ठिकाणी गुलाब पुष्प तुळशीचं रोप देऊन मतदारांचं स्वागत करण्यात आलं

नवमतदारांचा उत्साह देखील लक्षणीय होता काही ठिकाणी मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडल्याच्या तक्रारीनंतर ती बदलावी लागली मात्र यंत्र तातडीनं बदलल्यामुळे मतदानात कुठंही अडथळा आला नाही

या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या समोर सुरू आहे भटकळला हैद्राबाद बॅम्बस्फोट प्रकरणी यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे

लातर लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या आलमला इथं काल एका दूर्घटनेत एकाच घरातल्या तीन तरुणांचा मृत्यू झाला

अरुंद आडात गाळ काढण्यासाठी उतरल्यानंतर प्राणवायूच्या कमतरतेम्रळे गुदमरुन एकाच या तिघांचा मृत्यू झाला गावकऱ्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं ट्रॅक्टरच्या हालरच्या पंख्यानं विहिरीत हवा सोडली या मदतकार्यामुळे चौघजण बचावले

दर्घटना अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर इथं मुळा धरणाजवळ काल संध्याकाळी झोपड्यांना लागलेल्या आगीत तीन झोपड्या जळून भस्मसात झाल्या या द्र्घटनेत दोन लहान मुलींचा होरपळून मृत्यू झाला हिंगोली ईसापुर धरणातून ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी आरक्षित केलेलं पाणी पाणीपट्टी भरल्याशिवाय सोडणार नसल्याचं उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी हिंगोली जिल्हा प्रशासनाला कळविलं आहे

उष्णतेची ही लाट उद्यापासून काहीशी ओसरेल अशी अपेक्षा आहे आज कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून इतरत्र हवामान कोरडं राहील

सध्या अंदमान बेट आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावर असलेल्या या चक्री वादळाची ओडीशाच्या दिशेनं वाटचाल किनाऱ्यालगतच्या समुद्रातून होणार आहे